त्यामुळे तिथल्या राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं आहे आठ आमदारांना त्यांचे राजिनामे योथ्य पद्धतीनं नव्यानं सादर करावे लागतील तसंच ज्या पाचजणांचे राजीनामे विहित नमुन्यात आहेत त्यांना येत्या शुक्रवारी आणि सोमवारी बोलावलं असून त्यांच्याशी व्यक्तिशः बोलून त्यांचं म्हणणं आपण समजून घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आपल्याकडे आलेल्या राजीनाम्यांबाबत आपण घटना आणि कायद्यातल्या तरतुदींनुसार लोकहिताचा विचार करुन निर्णय घेऊ असं आपण राज्यपालांना कळवलं आहे असं त्यांनी सांगितलं या राजिनाम्यांची जाहीर सुनावणी करण्यासाठी तारीख निश्वित केली जाईल असं ते म्हणाले दरम्यान अध्यक्षांनी या आमदारांचे राजीनामे उशीर न लावता स्वीकारावेत अशी मागणी भाजपानं केली आहे सरकारनं बहुमत गमावलं असल्यानं यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आज राज्यपालांना भेटून करायचा निर्णयही पक्षानं घेतला आहे अध्यक्षांनाही आज भेटणार असल्याचं भाजपा नेते अरविंद लिंबावली यांनी सांगितलं लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुन्हा सुरु झाली चर्घेत सहभागी होत भाजपाच्या विरेंद्र सिंग मस्त यांनी हा अर्थसंकल्प देशाच्या विकासावर भर देणारा असून त्यात गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली असल्याचं सांगितलं दक्षिणेतल्या राज्यांच्या विकासाकरता या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केलेली नाही अशी टीका तेलंगणा राष्ट्रसमितीचे नामा नागेक्षर राव यांनी केली भाजपाचे सुनील कुमार सोलकर यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा करताना सांगितलं की त्यात समाजाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेतलेली आहे या अर्थसंकल्पात एकूण मइसूल आणि एकूण खर्चाबाबत माहिती दिलेलीच नाही असं द्रमुकचे ए राजा म्हणाले

पेट्रोल आणि डिझेलवर वाढवलेलं उत्पादन शुल्क मागं घेण्याची मागणी त्यांनी केली स्थूल राष्ट्रीय उत्पादन वित्तीय तूट महसुली तूट यासारख्या सूक्ष्म आर्थिक बाबींचा या अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याचं आरएसपीचे एन के प्रेमचंदन यांनी सांगितलं हा अर्थसंकल्प देशाच्या मजबूत विकासाचा पाया असल्याचं राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सांगितलं जगात भारताची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर आहे असंही ते म्हणाले व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा केल्याचं राठोड यांनी सांगितलं अपना दल तेलगू देसम पार्टी संयुक्त जनता दल एमआयएम या पक्षांच्या सदस्यांनीही चर्चेत भाग घेतला ही चर्चा आज पुन्हा सुरु होणार आहे संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकारमंत्री शेख अब्दुल्ला बीन झायेद अल नद्यान यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोन्ही देशांच्या आकांक्षा आणि ध्येयं साकार करण्याच्या दृष्टीनं द्विपक्षीय संबंधांबाबत यावेळी चर्चा झाली मोदी आणि शेख अब्दुल्ला यांनी यावेळी परस्पर हिताच्या विविध मुद्यांवर आपल्या भूमिका स्पष्ट केल्या त्याचबरोबर विभागीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा केली व्यापार आणि अर्थव्यवस्था ऊर्जा पर्यटन आणि लोकांमधल्या परस्पर संवादासह सहकार्याच्या सर्व क्षेत्रांमधे दोन्ही पशांमधले संबंध आणखी वरच्या पातळीवर नेण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांबरोबर काम करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितलं दुसरा भारत रशिया धोरणात्मक आर्थिक संवाद आज नवी दिल्ली क्वें होणार आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि रशियाचे आर्थिक विकास उपमंत्री तिमीर माक्सीमोव्ह बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमधल्या सहकार्यावर या बैठकीत भर दिला जाईल त्यात वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास तसंच तंत्रज्ञान कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग छोट्या आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा या विषयांचा समावेश असेल वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि डीनशियाचे वाणिज्यमंत्री एगारीआस्तो त्युकीता यांच्यामधे शाश्वत व्यापार वाढीसाठी काल नवी दिल्ली कें द्विपक्षीय चर्चा झाली आशियानच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकी व्यतिरिक्त ही बैठक झाली

तो पूर्णपणे क्रीनेशियाच्या बाजूने झुकलेला एकतर्फी आहे अशी चिंता व्यक्त करत गोयल म्हणाले की या व्यापार संबंधात समोल साधणं गरजेचं आहे कर्तारपूर साहिब गुरुद्वारा क्वं भाविकांना वर्षभर सहजतेनं आणि सुरक्षितपणे जाता यावं यासाठी या मार्गिकेचं काम जलदगतीनं करण्याबाबत सरकार वचनबद्द आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल मैंचेस्टर शें सुरु झालेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे थांबवावा लागला तो आज सुरु होईल

बहुउद्देशीय जेटींवरून मालाची आयात निर्यात करायलाही परवानगी दिली आहे

पश्विम बंगालमध्ये वित्ता आठवीच्या वित्हासाच्या पाठ्यपुस्तकाच्या काही भागात क्रांतिकारकांचा अतिरेकी म्हणून उल्लेख असलेल्या मजकुराची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे नामवंत शिक्षणतज्ञ जीवन मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल आणि तीन महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करेल अशी माहिती पक्षिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्था चर्ट्र्जी यांनी काल विधानसभेत दिली तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना लाभ मिळावा या दृष्टीनं गोदावरी नदीचं पाणी कृष्णा नदीत सोडण्याबाबत तसंच तिर संबंधित प्रश्नांवर दोन्ही राज्यांच्या वरीष्ठ अभियांत्रिकी अभियंत्यांनी काल चर्चा केली यावेळी राज्यांच्या गरजा निशित करत पाणी वाटपाबाबत व्यापक चर्चा झाल्याचं तसंच पुढच्या आठवड्यात याबाबत आणखी चर्चा करण्याचं या बैठकीत ठरल्याचं अधिका यांनी सांगितलं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं असून सेरेना विल्यम्स सिमोना हालेप बार्बरा स्ट्रिकोवा आणि एलिना स्वितोलिना यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

ईशान्य प्रदेश विकास मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल सिक्किम सरकारच्या प्रतिनिधींशी नवी दिल्ली धिं झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली

अमेरिकेच्या उच्च पदस्थांची तालिबानबरोबर नव्यानं चर्चेला काल सुरुवात झाली सप्टेंबरला अफगाणिस्तानमधे अध्यक्षीय निवडणूक होत आहे त्याआधी या शांती करारावर शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे